लसीकरण महोत्सवानिमित्त आज मुंबईकर विविध लशीकरण केंद्रांवर जाऊन लस घेत आहेत

प्रेशा लस साठ्यामुळे मुंबईतल्या सर्व लशीकरण केंद्रांवर लशीकरण सुरळीत सुरू आहे राज्यातल्या अन्य केंद्रांवर देखील हेच चित्र बघायला मिळत आहे

या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचं कौतुक केलं आहे

काल पंधरा रुग्णांचा मृत्यू झाला

काल जिल्ह्यात चार रुग्ण दगावले

काल दोघांचा मृत्यू झाला

काल दोन रुग्ण दगावले

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देश त्यांना आदरांजली वाहत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि तिर मान्यवरांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली महात्मा फुले हे थोर विचारवंत तत्वज्ञ मानववंश शास्त्रज्ञ आणि लेखक होते त्यांनी संपूर्ण आयूष्य महिलांच्या शिक्षण आणि सक्षमिकरणासाठी वाहून घेतलं होतं सामाजिक सुधारणांच्या बाबतीत त्यांची बांधिलकी आणि समर्पण येणाऱ्या पिढ्यांनाही प्रेरणा देत राहिलं असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महात्मा फुले यांचे विचार कार्यकर्तुत्व आजच्या परिस्थितीतही मार्गदर्शक आहेत त्यांनी स्वातंत्र्य समता आणि बंधूभाव ही मूल्यं रुजवण्यासाठी आयुष्य वेचलं अनिष्ट रुढी प्रथामुक्त आणि शोषणमुक्त समाजाचा आग्रह धरला स्त्री शिक्षणासह विविध सामाजिक सुधारणांसाठी क्रांतीकारी पावलं उचलतानाच महात्मा फुले यांनी शेती सिंचन औद्योगीक आणि पायाभूत विकास क्षेत्रातही कृतीशील योगदानाचा आदर्श उभा केला त्यांच्या या मार्गदर्शनानुसार वाटचाल करण्यासाठी आपणही वचनबद्ध होऊया असंही मुख्यमंत्री म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महात्मा फुले यांना अभिवादन केलं आहे महात्मा ज्योतीबा फुले हे खऱ्या अर्थानं क्रांतीसूर्य होते त्यांच्या प्रगत पुरोगामी सुधारणावादी सत्यशोधक विचारांवर आजही महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे अशा शब्दात त्यांनी आदरांजली वाहिली आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही महात्मा फुले यांनी आदरांजली वाहिली आहे मुलींची पहिली शाळा काढून देशात महिलां शिक्षणाचा पाया महात्मा फुले यांनी रचला त्याचबरोबर भारतीय समाजातल्या जातीवर आधारित भेदभावाचा नायनाट करण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिलं असं जावडेकर यांनी म्हटलं आहे कोविडची साखळी तोडायची असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील असं मत मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे राज्यातली कोविड परिस्थिती आणि उपाययोजना या संदर्भात मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते आणि मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांशी काल ऑनलाईन बळकीत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते विरोधी पक्ष नेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल मात्र सर्व पक्षांनी एकमुखाने याबाबत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावं आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करावी कारण ही लढाई कोरोनानं आपल्यावर लादलेली असून लोकांच्या जीवाला पहिलं प्राधान्य द्यावंच लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की रेमडीसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी कडक पावलं उचलावी लागतील तसंच या औषधाचा अतिरेकही थांबावावा लागेल यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर चंद्रकांतदादा पाटील यांनीही आपल्या सुचना मांडल्या राज्यात रेमडीसीवीरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश आरोग्य विभागानं जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत यासंदर्भात राज्याचे आरोग्य आयुक्त डॉ रामास्वामी यांनी कालच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आहे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या ऑक्सिजन नियंत्रण कक्षात रेमडीसीवीर बाबतच्या तक्रारीही स्विकाराव्यात आणि त्यांचं निराकरण स्थानिक अन्न औषध प्रशासन कार्यालयानं करावं अशा सूचना या पत्रात दिल्या आहेत जिल्हास्तरावर तांत्रिक समिती गठीत करून त्यामार्फत खाजगी रुग्णालयात रेमडीसीवीरचा उपयोग योग्य पध्दतीनं होत आहे किंवा नाही याची खातरजमा करावी रेमडीसीवीरची गरज भासली तर अन्न औषध प्रशासनच्या राज्यास्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क करुन योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देशही या पत्रात दिले आहेत विकेंडच्या आज दुसऱ्या दिवशीही मुंबईत लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे आजही रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचं दिसतंय आज रविवार सार्वजनिक सुट्टी असल्यानं नागरिकांनी घरीच थांबण पसंत केलंय शहर आणि उपनगरातल्या बाजारपेठा आजही कडकडीत बंद आहेत मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे लोकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये असं आवाहन नागरिकांना केलं असून बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रतिबंध करताना दिसत आहेत सर्वत्र पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवलेला आहे

लॉकडाऊन वाढवण्याबाबत राज्यसरकारकडून एक दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे

कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्यानं मुंबईत आणखी तीन जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनानं घेतला आहे चंद्रपूर जिल्ह्यात प्रशासनाच्या कोरोना नियोजनाची पाहणी आणि केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथक चंद्रपुरात काल दाखल झालं कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवाव्यात अशा सूचना या पथकानं दिल्या जिल्हा प्रशासनानं केलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची केंद्रीय पथकानं प्रशंसा केली अॅक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचा मृत्यू होतो त्यासाठी शरीरातली ऑक्सिजनची पातळी तपासण्याकरता पल्स ऑक्सीमिटर वाटपाचे निर्देशही या पथकानं दिले आहेत